शासनातर्फे पालकांना प्रत्येकी पाच लाखाची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

ही अतिशय द्र्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे

ही घटना हृदय पिळवटून टाकणारी असून मृतकांच्या क्ट्ंबियांच्या द्खात सहभागी असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे याप्रकरणाची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर करवाई केली जाईल आणि आगीच्या कारणांचा शोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असे त्यांनी सांगितले यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे रात्री ड्यूटीवर असलेल्या नर्स आणि वॉर्डबॉय यांनी तातडीने खिडक्या दरवाजे उघडले

या घटनेच्या चौकशीसंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भंडारा इथ बोलताना ही माहिती दिली बाईट घटनेची उच्चस्तरीय चौकशी शासनाने जाहीर केली आहे त्याचबरोबर ही आग कशी लागली याच्या बाबतीत नॅशनल फायर कॉलेज नागपूर इथली तज्ञ मंडळी याठिकाणी आली आहे त्याचबरोबर विश्वेश्वरैया इंजिनियरिंग कॉलेजचे जे तज्ञ मंडळी आहेत ती सुद्धा इथे आलेली आहेत आणि आता हे तज्ञ मंडळी आग कश्यामुळे लागली याची संपूर्ण चौकशी करतील

दरम्यान अपघातात बळी पडलेल्या बालकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आले तर अन्य बालकांना सूरक्षित बाहेर काढून या प्रत्येक बालकावर उपचारासाठी स्वतंत्र पथक देण्यात आले आहे दुर्घटनेप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उदधव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी तीव्र द्ःख व्यक्त केलं आहे उपम्ख्यमंत्री पवार यांनी राज्यातील सर्व बाल रुग्णालयांचं फायर सुरक्षा ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकया नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहल गांधी यांनी ही या घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केलं आहे प्रवासी भारतीय दिवस आपल्या देशाचा अभिमान आणि संस्कृती जगापूढे नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना केलं आहे

आज इंटरनेटमुळे जगाच्या कानाकोपर्यादतील लोकांना जोडले आहे पण आपल्या सर्वाच्याच देशप्रेमाम्ळे आपली अंतःकरणं मात्र एकमेकांशी जोडली गेली आहेत असं ते म्हणाले गेल्या काही वर्षांत अनिवासी भारतीयांनी समाजाच्या उन्नतीसाठी आपली वचनबद्धता दाखवून आपली ओळख अधिक मजबूत केली आहे

आज देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत असतांना अनिवासी भारतीय ब्रँड इंडियाला बळकटी देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतील प्रवासी भारतीय मेड इन इंडिया उत्पादनांचा वापर करतील तेव्हा त्या उत्पादनांवर जगभरातल्या लोकांचा विश्वास वाढेल असं ते म्हणाले या संमेलनाला स्रिनामचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी यांनीही संबोधित केलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद संमेलनाच्या समारोपाचं भाषण करणार आहेत

महाराष्ट्र राज्य सहकारी काप्स पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे यांनी ही माहिती दिली

घंटानाद आंदोलन राज्यात बारा हजार पोलिसांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी आज पत्रकार परिषदेदरम्यान नागप्रात केली या आंदोलनामध्ये विधान परिषदेचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी सुदधा सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली

पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार सभेची तारीख बदलविण्यात आली आहे या वर्षातील ही महत्त्वपूर्ण बैठक असून या बैठकीमध्ये पुढील वर्षाच्या नियतव्ययावर देखील चर्चा होणार आहे क्रिकेट सिडनी इथं सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाच्या हाती सामन्याची सूत्रे आली आहेत

तत्पूर्वी भारताच्या पहिल्या डावात प्रामुख्याने चेतेश्वर पुजारा ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांनी धावा जमवल्या पण नंतरच्या फळीतले खेळाडू पटापट बाद झाले